हिना गावित यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ला केल्याच्या घटनेचे धुळे आणि नंद्रबार जिल्ह्यात तीव्र पडसाद

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी विधेयक मांडताना सांगितलं की आयोगाला वैधानिक दर्जा देण्याची मागणी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित होती मागास वर्गांना सामाजिक आणि शैक्षणिक न्याय देण्याच्या द्रष्टिनं हे विधेयक ऐतिहासिक आहे दरम्यान लोकसभेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारणा विधेयकावर चर्चा काल सुरू करण्यात आली केंद्रीय मंत्रीमंडळानं संबंधित कायद्याच्या मूळ तरतुदी प्नःस्थापित करण्यासाठी गेल्या आठवड्यात त्याला मंजूरी दिली होती या कायद्याखाली एखाद्या आरोपीला लगेच अटक करणं अनिवार्य नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं यावर्षी मार्चमध्ये दिला होता त्यावर फेरविचार करण्यासाठी केंद्रानं एक याचिका दाखल केली आहे त्याचा निर्णय केव्हा येईल ते माहिती नाही म्हणून हे सुधारणा विधेयक मांडलं असल्याचं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी सांगितलं बाल न्याय बालकांची निगा आणि संरक्षण सुधारणा विधेयकही काल लोकसभेत महिला आणि बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी मांडलं मुलं दत्तक घेण्यासाठी आदेश देण्यातील विलंब कमी करण्याकरिता जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांना अधिकार देण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे

पोर्टल भूमी राशी पोर्टलमुळे दिल्ली मुंबई हरित महामार्गाच्या भूमी अधिग्रहणाच्या कामाला गती येईल आणि यावर्षी डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल असा विश्वास भूपृष्ठ वाहतूक मंत्री नीतीन गडकरी यांनी काल नवी दिल्ली इथं व्यक्त केला भूमी राशी आणि पीएफएमएस लिंकेज या पोर्टलचं उद्घाटन करताना गडकरी बोलत होते सध्याच्या दिल्ली मुंबई महामार्गाच्या भूमी अधिग्रहणाप्रमाणे प्रस्तावित हरित महामार्गासाठी प्रती हेक्टरसाठी साडेसात कोटी रूपये खर्च येणार होता

पालघर जिल्ह्यातील बोईसर इथल्या आशा पाठक यांनी उजाला योजनेखाली स्वस्त एलईडी बल्बम्ळं विजेच्या बिलात बचत होऊ लागली आहे असं सांगितलं

जालना जिल्ह्यातल्या शहागड इथल्या अजरबी शेख यांनी उज्ज्वला योजनेतून गॅस जोडणी मिळाल्यानंतर आपला अनुभव असा व्यक्त केला

त्यामुळे सरपन आणायचा आणि धुराचा त्रास होता प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना अंतर्गत गॅस जोडणी मिळाली

उज्ज्वला गॅसचा आम्हाला फायदा झाला

त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या खासदारांची बैठक झाली बीड लेखी आश्वासन राज्यातील महा नोकर भरती आरक्षण झाल्याशिवाय करणार नाही असं लेखी आश्वासन देऊनही परळीतील आंदोलकांनी आंदोलन स्रूच ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला काल म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांना परळीतील आंदोलकांना लेखी आश्वासन देण्याचे आदेश दिले त्यानुसार बीडचे जिल्हाधिकारी एम डी सिंह यांनी काल संध्याकाळी लेखी आश्वासनाचं पत्र आंदोलकांना वाचून दाखवलं परंतु या लेखी आश्वासनानं आपलं समाधान झालेलं नाही सांगत आंदोलनाबाबत आज सर्वान्मते निर्णय घेणार असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं आंदोलन भाजपाच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या गाडीवर ध्रळ्यात मराठा आंदोलकानी हल्ला केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद धुळे आणि नंद्ररबार जिल्ह्यात काल उमटले नंद्ररबार जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील बाजारपेठा काल बंद होत्या शाळा महाविद्यालयांमध्ये अत्यल्प उपस्थिती होती नंद्रबार लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि साक्री या ठिकाणीही काल आंदोलनं करण्यात आली दरम्यान वाहनाची तोडफोड झाल्याच्या घटनेनंतर आपल्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार डॉक्टर गावित यांनी ध्वळे शहर पोलीस ठाण्यात केली आहे

दरम्यान राज्यात विविध ठिकाणी या आंदोलनाचे पडसाद उमटतच आहेत

समन्वय समितीच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत संपाच्या निर्णयावर शिक्वामोर्तब करण्यात आलं तर संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक सेवा कायद्याखाली होणार कारवाई करण्याचं परिपत्रक कालच सरकारनं जारी केलं आहे

वारी आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपूरला गेलेल्या संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या परतीच्या मार्गावर असलेल्या पालख्यांचा मुक्काम काल पुण्यात होता ऐकुयात याविषयीचा हा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकड्रन व्हॉइस कास्ट गेल्या महिनाभरापूर्वी जे उत्साहाचं वातावरण प्ण्यात होतं तेच वातावरण वातावरण संतांच्या पालख्यांच्या मुक्कामामुळं पुणेकरांनी गेल्या दोन दिवसात अनुभवलं पुण्यात ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्यांमुळं मुक्कामांच्या ठिकाणांना यात्रेचं स्वरूप आलं होतं तसंच काकड आरती महाप्रजा कीर्तन आणि जागरानं भक्तीमय वातावरण निर्माण झालं होतं वारीत कठीण मानला जाणारा परतीचा प्रवास करूनही वारकऱ्यांमध्ये थकवा जाणवत नव्हता विद्रल दर्शनाचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर अन्भवण्यास मिळत होतं त्याचप्रमाणं त्यांना लागलेली घराची ओढही जाणवत होती निवडक वारकरी आणि विणेकरांसह आज पालख्या पृण्यातून मार्गस्थ होत असून ज्ञानोबांची पालखी आजच आळंदीत पोहोचेल तर तुकोबा महाराजांची पालखी आज पिंपरीत मुक्काम करून उद्या देहू नगरीत दाखल होणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून संतोष गोगले मोमो गेल्या वर्षी ब्लू व्हेल नावाच्या एका इंटरनेट गेमनं थरकाप उडवला होता अशाच प्रकारचा आणखी एक इंटरनेट गेम सध्या फेसव्क आणि व्हॉटस्अॅपवर लोकांमध्ये भीती निर्माण करतो आहे

त्यानं लॅटिन अमेरिकी देशांतल्या लोकांची झोप उडवली आहे या मोमोचा भारतामध्ये सध्या फारसा प्रभाव नाही पण आपल्याकडे सोशल मीडियाचे वापरकर्ते कोट्यवधी आहेत त्यांनी सावधानता बाळगायला हवी या खेळात आधी यूजरला अज्ञात नंबर येतो तो सेव्ह केल्यानंतर हाय हॅलोचा मेसेज येतो त्यानंतर या अज्ञात नंबरवर फोन करण्यासाठी आव्हान दिलं जातं मग या नंबरवरून भयावह फोटो आणि व्हिडिओ क्लिप्स येऊ लागतात आणि यूजरला टास्क दिलं जातं

हा इंटरनेट गेम लहान मुलांना लक्ष्य करतो पालकांनो सावधानता बाळगा नीतीन केळकर आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे आपत्ती आपत्तीसमयी जिवावर उदार होऊन मदत करणाऱ्या जिगरबाज गिर्यारोहकांचा गट विमा करण्याला प्राधान्य देण्यात येईल असं क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत सांगितलं